पंतप्रधान सध्या झपाट्याने बदलत असलेल्या व्यवसाय आणि बाजारपेठांमधील वातावरणाशी जूळवून घेण्यासाठी युवकांनी स्किल रि स्किल आणि अपस्किल यावर महणजेच कौशल्य आत्मसात करणं नव्या बदलांसह कौशल्यं शिकणं आणि अद्ययावत कौशल्यांचं प्रशिक्षण घेणं यावर भर द्यावा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्त कौशल्य आणि उद्योजकता विकास मंत्रालयानं आयोजित केलेल्या ऑनलाईन परिषदेत ते काल बोलत होते कौशल्य हे कालातीत असून ते काळानुरूप अधिक विकसित होतं शिवाय कौशल्यामुळेच व्यक्तीच इतरांपेक्षा वेगळेपण दिसून येतं असंही पंतप्रधान म्हणाले राज्य कौशल्य जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त काल राज्यात ठिकठिकाणी ऑनलाईन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पूणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी वेब डिझाईन कोर्सचं ऑनलाईन उद्घाटन काल करण्यात आलं यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स आणि सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग यांच्या सहकार्यानं हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे लातूरमध्ये भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या आस्था केशवराज शैक्षणिक संकुलाच्या स्किल ऑन व्हिल्स या फिरत्या कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी हिरवी झेंडा दाखवून केला

मेळघाट रेल्वे अकोला खांडवा प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरुन करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना केली आहे भारतीय वन्यजीव संस्थेने या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी भागातून करण्याची सुचना केली आहे

मंडळानं राज्य शासनाला हा प्रस्ताव पाठवून विचार करावा असं कळवलं आहे त्या पार्श्वभूमीवर पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांनी ही विनंती केली रेल्वे मार्गांचा विकास व्हायलाच पाहिजे पण ते करताना पर्यावरणाचा ऱ्हास टाळण महत्वाचं आहे तसंच मेळघाटसारख्या ठिकाणी वाघांचं संवर्धन होणही आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे या ब्रॉडगेजसाठी पर्यायी मार्ग निवडावा असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केलं आहे

जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव बिलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी काल मंत्रालयात आमदारांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते सामान्य ग्राहकांचा एकूण वापराच्या वीजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र सोडून त्या त्या विभागात संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि तिथे वीज बिलाची पडताळणी करून त्यांच्या तक्रारी सोडवाव्यात असे निर्देश डॉ राऊत यांनी बेस्ट टाटा महावितरण आणि अदानी या कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले

सीबीएसएई निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला

यंदाच्यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित जास्त असल्याचं सीबीएसई तर्फे सांगण्यात आलं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरवरून परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे

उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने यांनी यासंबंधीचं प्रतिज्ञापत्र न्यायालयाकडे सादर केलं आहे दारूम्क्ती गडचिरोली जिल्ह्यात सर्च ही स्वयसेवी संस्था मुक्तिपथ अभियानाअंतर्गत व्यसनमुक्ती बाबत जनजागृतीचं काम करत आहे क्रखेडा तालुक्यातल्या गुरनोली या गावी नुकतंच एक दिवसाचं व्यसन उपचार शिबिर घेण्यात आलं ऐकुया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून दारूचं व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि उपचाराने तो बरा होतो व्यसन असलेल्या रुग्णांनी ही बाब लक्षात घेऊन दारूची सवय सोडण्यासाठी आणि यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेण आवश्यक आहे हेच काम मुक्तीपथ या अभियानातून केलं जातं ग्रामीण भागात व्यसनी रुग्णांना शोधून त्यांच्यावर गावातच उपचार करण्यासाठी एका दिवसाचं उपचार केंद्र सुरू केलं आहे

दारूची सवय कशी जडते त्यामुळे काय द्ष्परिणाम होतात आणि यातून बाहेर कसे पडावे याविषयी समुपदेशक प्राजू गायकवाड यांनी सखोल मार्गदर्शन केलं शहरांमध्येही न मिळणारे व्यसन उपचार सर्च या संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या गावागावांमध्ये उपलब्ध करून दिले जात आहेत या शिबिराचा लाभ घेऊन व्यसनमुक्त होण्याचं आवाहन सर्च आणि मुक्तिपथद्वारे केलं जात आहे आकाशवाणी बातम्यांसाठी गडचिरोलीहून जयंत निमगडे बारा ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आणि अन्पम निसर्गसौदर्यानं नटलेल्या पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर इथल्या अभयारण्याजवळच्या परिसरात लवकरच राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभं राहणार आहे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यासंदर्भात केलेल्या मागणीला केंद्रीय आयुष मंत्रालयानं हिरवा कंदील दाखवला आहे ऐकू या त्याबद्दलचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकड्रन सध्याच्या पावसाळ्याच्या हंगामात हिरवाईनं नटलेल्या भीमाशंकर अभयारण्यात अनेक प्रकारच्या द्र्मिळ आणि औषधी वनस्पती आहेत याशिवाय नजीकच्या खेड आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील आदिवासी पट्टयातही काही औषधी वनस्पती आढळून येतात त्यांच जतन आणि संवर्धन करतानाच त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज असल्यानं या परिसरात वनौषधी संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाला त्याबद्दलचा अधिकृत प्रस्ताव पाठवण्याची सूचना दिली आहे हे संशोधन केंद्र सुरु झालं तर स्थानिक आदिवासी बांधवाना रोजगार तर मिळेलच शिवाय दुर्मिळ पण औषधी वनस्पतींचा ठेवा संशोधनासाठी खुला होईल आणि भारतीय उपचार पद्धतीलाही त्यातून नवा आयाम मिळेल आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी उर्स्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे या अंतर्गत बदलत्या हवामानामध्ये शेती उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करण्यासाठी आणि उपलब्ध स्रोत बळकट करण्यासाठी गावागावात ग्राम संजीवनी समिती मार्फत गावातल्या निराधार महिला आणि अनुसूचित जाती जमातीमधल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेळीपालन आणि विहिरी खोदण्यासाठी वैयक्तिक पातळीवर अनुदान दिलं जात आहे या प्रकल्पाच्या समूह सहाय्यक दीप्ती गायकवाड यांनी याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती दिली

अद्याप सुमारे साडे तीन लाख टन साखर निर्यातीसाठी बंदरात असून तिची निर्यात झाल्यास जूलैअखेर पर्यंत करार झालेली बहुतेक साखर निर्यात होण्याची शक्यता आहे

पाऊस मुंबईत काल पावसाचा जोर कायम होता सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती सखल भागात पाणी साचलं होतं

पुणे आणि परिसरातही काल पावसाच्या मध्यम सरी हजेरी लावत होत्या परभणीसह जिल्ह्यातील अनेक भागात काल दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली

शिरपूर तालुक्यातील वाटोडा गावात अंगावर वीज कोसळल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाला चंद्रपूर जिल्ह्यातही काल पावसाच्या मध्यम सरींनी हजेरी लावली हा पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल यवतमाळच्या दिग्रस तालुक्यात आरंभी इथ शेतकामासाठी गेलेल्या माय लेकी नाल्यात वाहून गेल्या त्या दोघींचेही मृतदेह हाती लागले आहेत

आकाशवाणी पणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार